यानिमित्तानं योगाचे फायदे सांगितले जात आहेत

त्यावेळी ते बोलत होते बदलत्या काळात तंदुरुस्ती आणि आजारांपासून सरक्षणावर भर दणिआवश्यक ठरलं आहा झोग म्हणजाभिस्त आणि सर्मपण असून त्याचं पालन आयुष्यभर कलि पाहिजा योग शहरांपासून खेड्या पाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मोदी यांनी केलं

आज संपूर्ण देशभरात योगदिनानिमित्त वेगवेगळया कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं नेपाळ आणि श्रीलंकेतही योगदिनाचं औचित्य साधत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पाचव्या अंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त आज नवी दिल्ली इथं अनेक सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात भाग घेतला मानवजातीसाठी योग म्हणजे भारतानं जगाला दिलेली भेट असून ती निरोगी आयुष्य तसंच मन आणि शरीराच्या संतुलनाची किल्ली आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही लालकिल्ल्यात आयोजित योग कार्यक्रमात भाग घेतला आजच्या काळात योग हा शारिरीक तंदुरुस्ती आणि चापल्य राखण्याचा उत्तम उपाय आहे असं त्यांनी सागितलं योग म्हणजे काही मिनीटांचा व्यायाम नसून ती एक जीवनशैली असल्याचंही ते म्हणाले लोकसभद्वसिभापती ओम बिर्ला यांनी संसद भवनाच्या आवारात खासदारांसह योगाभ्यास केला दिल्लीत राजपथ इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर संस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली दिल्लीये उपराज्यपाल अनिल बैजल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सांवत आणि सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी भाग घेतला

योग मानवता आणि समन्वयाचा संदेश देतो आणि म्हणूनच योगाला कोणत्याही धर्माशी जोडलं जाऊ शकत नाही असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं योग ही जागतिक चळवळ झाली आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं योगामुळे आपल्याला आरोग्य आनंद आणि शांततेचा अनुभव मिळतो त्यामुळे योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा असं जावडेकर म्हणाले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीदेखील नवी दिल्लीतल्या अनिवासी भारतीय केंद्रात झालेल्या कार्यक्रमात अनेक देशांच्या राजनैतिक अधिकारी आणि आपल्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास केला माहिती तंत्रज्ञान आणि कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी लोधी उद्यानात पेट्रोलिअममंत्री धमेंद्र प्रधान यांनी तालकटोरा उद्यानात तर अल्पसंख्यक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी पटेल नगर इथं आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास केला क्रिडानंत्री किरेन रिजीजू यांनी नजफगढ़ इथं झालेल्या योग कार्यक्रमात भाग घेतला नौदल प्रमुख एडमिरल करमवीर सिंह यांनी चाणक्य बागेत तर भारतीय सेनेच्या जवानांनी नवी दिल्लीतल्या छावण्यांमध्ये योगाभ्यास केला दिल्ली पोलीसांच्या सुमारे दोन हजार जवानांनी त्यागराज क्रिडा नगरीत योगाभ्यास केला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतही सामूहिक योगाभ्यासाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्यासह डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला योग शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिक केली नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही योगासनं केली सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला नौसस्तिखा पश्चिम केंद्रातर्फे निवृत्त विमानवाहू जहाज आयएनएस विराध्वर नौसक्किअधिकारी आणि त्यांच्या कुटुबियांनी योगाभ्यास क्ला बांगलादधीची राजधानी ढाका क्वेही आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा झाला

हाविध्यक्र मांडण्यावरुन सभागृहात गदारोळ झाला हाविधेयक मांडण्याच्या प्रस्ताववर मतदान घ्यावं अशी विरोधकांची मागणी होती मात्र गदारोळातच आवाजी मतदानानं विधेयक मांडायला मंजुरी दख्खात आली

मात्र लोकसभा भंग झाल्यानं ही अधिसूचना आता रद्द झाली आहे

ओसाड आणि नापीक जमीनीवर वनीकरण मोहीम राबवताना बांबूसह औषधी वनस्पतींची लागवड करावी अशा सूचना दग्गिरं पत्र केंद्र सरकारंन सर्व राज्यांना पाठवलं आह प्रियावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी आज लोकसभद्दही माहिती दिली

त्या आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत त्याआधी त्यांनी हे आवाहन केलं केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम केल्याशिवाय कोणतंही उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे

संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्वीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे

मेक ईन इंडिया उपक्रमाला चालना देणारा हा मोठा प्रकल्प आहे असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे तेलगणात गोदावरी नदीवर बांधलती कालधरेम जलसिंचन प्रकल्प दक्षीला अर्पण करण्यात आला तेलगणाचमुख्यमंत्री का चंद्रशक्तर राव महाराष्ट्राच प्रिख्यमंत्री दर्षेंद्रे फडनवीस आणि आंध्रप्रदर्धीचचिुख्यमंत्री जगनमोहन रह्क्वी यांनी राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांच्या उपस्थितीत औपचारिक रित्या हा प्रकल्प खुला केला

एज्यूक्षीन प्रमोशन सोसायी ऑफ ांडिया तर्फे दाखल क्लिस्टिय याचिक्वर दीपक गुप्ता आणि सुर्य कांत यांच्या सुर्धिकालीन खंडपीठानं हा निर्णय दिला

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे